आणि पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचं राज्यभरात आंदोलनं महाविकास आघाडी सरकार योजनाचं फक्त भूमिपूजन करणार नसून त्यांना गती देणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे ते आज औरंगाबाद इथं पाणी पुरवठा योजनेसह विविध चार विकास कामांचा प्रारंभ केल्यानंतर बोलत होते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

उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित होते

आर्थिक निर्देशक आशा वाढवणारे असून या कठीण काळात देश म्हणून आपण बरंच काही शिकलो याचं श्रेय उद्योजक तरुण शेतकरी आणि सर्वसामान्य भारतीयांना जातं असं ते म्हणाले

शाह फुले आंबेडकरांची विचारधारा पुढं नेणारी नवी पिढी घडवणं हे आजच्या घडीचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे

महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाची कास धरत समाज घडवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आपण सगळ्यांनी याच मार्गावर चालत समाजकारण करायला हवं असंही ते म्हणाले आजपर्यंत दिलेल्या सहकार्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले वाढदिवसानिमित्त देशभरातून शरद पवार यांना शूभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री उद्घव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातले मंत्री आणि कार्यकर्त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

त्याच एप येत्या मार्चपर्यंत प्ले स्टोरवर उपलब्ध होईल अशा उपकरणाची गरज असणारे आणि अपगांना अशी उपकरण मोफत देऊ इच्छणाऱ्या व्यक्ती संघटना खाजगी कंपन्या यांच्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे

चंद्रपूर जिल्ह्यात रक्तदान शिबीर फळवाटप करण्यात आलं राष्ट्रवादी काँप्रेसच्या वतीनं जिल्ह्यात शेकडो तरुणांनी रक्तदान केलं वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँप्रेसच्या वतीनं रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये जिल्हाभरातून शेकडो तरुणांनी रक्तदान केलं

त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज युवक काँप्रेसच्या वतीनं गडचिरोली इथं रक्तदान शिविर घेण्यात आले

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी किती काळ लागेल हे निश्वित सांगता येत नाही मात्र किमान तीन वर्षे तरी लागतील असे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितलं ते आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या निर्मितीला सुरुवात होण्यापासून त्यासाठी जमा होणारा निधी मंदिराची रचना आणि बांधकाम करणाऱ्या कंपन्या याबाबत चंपतराय यांनी यावेळी माहिती दिली मंदिराचं भूमिपूजन झालं असलं तरी अजून उभारणीला सुरुवात झाली नाही मात्र त्याआधीच भक्तिभावानं लोक आर्थिक रूपानं आपला सहभाग नोंदवत आहेत

पुणे शहरातल्या खाजगी तसंच महापालिकेच्या सर्व शाळा चार जानेवारीपर्यंत तरी सुरू होणार नाहित महापौर मूरलीधर मोहोळ यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली

मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी आवश्यक असलेलं हमीपत्र खूपच कमी पालकांनी भरून दिलं त्यामुळे आता शाळा चार जानेवारीपासून सुरू करण्याबाबत त्यावेळची परिस्थिती पाहन निर्णय घेतला जाईल असं महापौरांनी स्पष्ट केलं

दरम्यान शाळा अद्याप सुरू देखील झाल्या नसल्या तरी देखील काही शाळा फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत अशी तक्रार पालकांनी केली आहे केंद्र सरकारन अलिकडेच लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांबाबत पसरवले जात असलेले संभ्रम निरर्थक आहेत असं भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे ते आज उस्मानाबाद इथं बातमीदाराशी बोलत होते या कायद्यांमळे शेतीमालाची स्पर्धात्मक विक्री करायची परवानगी मिळाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळेल आणि त्यांचं उत्पन्न वाढेल असं ते म्हणाले दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतमाल विकण्यासाठी शेतकन्यांना स्वातंत्र्य द्यायची मागणी केली होती हे कायदे त्यालाच अनुसरून आहेत असं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडत असून यंत्रणेत समन्वयाचा अभाव आहे असा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला

पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं होत असलेल्या वाढ तसंच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते राबसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्याच निषेध करण्यासाठी शिवसेनेनं आज राज्यभर आंदोलनं केली रायगड जिल्ह्यात शिवसेनेनं मुंबई गोवा महामार्गावर आंदोलन केलं यामुळे मुंबई गोवा महामार्गवर माणगाव इथं वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती नंदुरबार जिल्ह्यात नेहरू पुतळा परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्यांना धक्का मारून चालवत दरवाढीचा निषेध केला या दरवाढीकडे केंद्र सरकार डोळेझाक करत आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला यावेळी दानवे यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली हिंगोली जिल्हातही शिवसेना जिल्हाप्रमुख आणि स्थानिक आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झालं सोलाप्रमधे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढ आणि दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध केला यवतमाळमधे शिवसेनेनं जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केलं यावेळी आंदोलकर्त्यांनी दरवाढीसह दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली वाशिममधे शिवसेनेनं अकोला नांदेड महामार्गावरच्या जिजाऊ चौकात रास्ता रोको आंदोलन केलं यामुळे सुमारे तासाभरासाठी वाहतूक ठप्प झाली होती आंदोलनकर्त्यांनी दानवे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली ध्ळ्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झालं नाशिक शहरात शालिमार चौक इथं शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झालं परभणीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केलं

सध्याच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार सरकार शेतमालाची खरेदी सुरुच ठेवणार असल्याचंही कृषी मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळामधल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा राज्य शासनाचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनं केली आहे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

स्वामी यांनी वीरशद्वसाहित्यातली असंख्य हस्तलिखितं पोथ्या प्स्तिका ओव्या अभंग आरत्या पदं तसंच भारूडांचा मोठा संग्रह केला यावर्षी फेब्रवारी महिन्यात वाराणसी इथं झालेल्या चौथ्या वीरशद्ध साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉ चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी लातूर जिल्ह्यात चाकूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रत्नापुर बिट परिसरात आज एक नर वाघ मृतावस्थेत आढळला

घटनास्थळी दुर्गंधी येत असल्यानं पाहणी केली असता गावकऱ्यांना हा वाघ मृतावस्थेत आढळला घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं परिसरात वाघांची संख्या वाढत आहेत त्यामुळे अशा घटनांमधे वाढ होण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस तर मराठवाड्यात कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे